रालोआ सरकारनं न्यू डिया म्हणजेच नव भारताची सुरुवात केली आहे आणि सुधारणा कामगिरी तसंच परिवर्तन हा सिद्धांत यशस्वी होऊ शकतो हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे असं सीतारामन यावेळी म्हणाल्या

केवळ पाच वर्षात ती दोन पूर्णांक सात ट्रिलियन डॉलर त्रिकी झाली आहे सामाजिक संरचनेचा विकास डिजिटल डिया प्रद्षणमुक्त भारत मेक ति ाहिया जलव्यवस्थापन आणि नद्यांची स्वच्छता अवकाश मोहिमा अन्नधान्य आत्मनिर्भरता आणि निर्यात वाढवणं निरोगी समाज याबरोबरच लोकसहभागातून टीम डियाची भावना विकसित करणं यावर अर्थसंकल्पात भर दिल्याचं त्या म्हणाल्या यंदा गांधीजींची दिडशेवी जयंती साजरी करताना आपण अंत्योदयाला प्राधान्य देणं आवश्यक आहे याचा सीतारामन यांनी विशेष उल्लेख केला

तरुणांना गांधीवादी मुल्यांबाबत जागरुक बनवण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान परिषद गांधी पिडियाचं प्रकाशन करणार आहे त्यांनी आशा व्यक्त केली की यावर्षी देश गांधीजयंती पर्यंत पूर्णपणे हगणदारी मुक्त होईल

भारतमाला प्रकल्पाच्या दुस या टप्प्याची सुरुवात केली जाणार आहे याअंतर्गत देशभरात रस्त्यांचं जाळ विस्तारलं जाईल हवाई परिवहन आणि जलपरिवहनाच्या विकासासाठीदेखील अर्थसंकल्पात तरतूद केली आहे रेल्वे परिवहनाच्या क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रासाठी सरकारी आणि खाजगी भागिदारीतून रेल्वेचं जाळं विस्तारलं जाणार आहे

रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाची घोषणाही अर्थसंकल्पात केली आहे शेतक यांच्या कल्याणासाठी या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी केल्या आहेत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास आधुनिकीकरण उत्पादन उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला आहे कृषी आधारित ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी बांबू मध आणि खादीच्या वस्तूंवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे

स्वस्त घरांसाठी साडेतीन लाख रुपयांची करसवलत देण्यात येणार आहे

ग्राहकोपयोगी वस्तूंबाबत काही ठळक बदल करण्यात आले आहेत त्यानुसार सेट टॉप बॉक्स कॉम्पॅक्ट कॅमे यासाठी लागणारी साधनं मोबाईल फोन चार्जर लिथियम आयर्न बॅटरी आदींवरील सीमाशुल्क रद्द करण्यात आलं आहे

कच्चे तेल आणि वीजेचे स्वीच सॉकेट प्लग यांवरचे दर सुसंगत करण्यात आले आहेत स्फूर्ती कार्यक्रमांतर्गत समूह विकास संकल्पनेनुसार ग्रामीण कृषी उद्योगांना चालना दिली जाईल यामधे बांबू मध आणि खादी उद्योगाच्या विकासाला प्राधान्य दिलं जाईल सिगरेट तंबाखू बिडी आणि संबधित उत्पादनांना आवश्यक वस्तूप्रमाणे उत्पादन शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव आहे

केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रशंसा केली आहे

सरकारी अधिका यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह अठरा जणांना नऊ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली खेल्या उपरस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेच्या मुद्यावरुन नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभित्यांवर चिखल ओतून त्यांना धक्काबुकी केली होती याप्रकरणी राणे यांना त्यांच्या समर्थकांसह पोलिसांनी अटक केली होती

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेले अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयानं आज जामीन मंजूर केला

राज्यात आज कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भात ही ब याच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ब याच ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे